शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार परदेशातून आलेल्या प्रवाशांना सात दिवसांसाठी संस्थात्मक क्वारंटाइन होणे बंधनकारक आहे

सध्याच्या टाळेबंदीच्या काळात शारीरिक आणि मानसिक तंद्रुस्ती अधिक महत्वाची असल्यानेच हे पाऊल उचलल्याचं या वारीचे समन्वयक गिरीराज उमरीकर यांनी सांगितलं कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी सामूहिक नमाज पठण करू नये या आवाहनाचे पालन करीत पुण्यातील आझम कॅम्पस मशिदीत शुक्रवार नमाजचे फेसबुक लाईव्ह द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे

आझम कॅम्पस शैक्षणिक सामाजिक परिवाराचे अध्यक्ष डॉ

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पूना मर्चट्स येंबर्स वालचंद संचेती तसेच पुणे व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळासह फतेचंद रांका यांनी आज राष्ट्रवादी काँप्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन पुण्यातील व्यापारी आणि दुकानदारांच्या अडचणींसंदर्भातील निवेदन दिल

घाऊक बाजारपेठेसाठी पूणे शहरात शासकीय जमीन उपलब्ध करून द्यावी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील विक्री प्रदशनांचे पुण्यात आयोजन करण्यासाठी सरकारने स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी लॉकडाऊनच्या काळात व्यापाऱ्यांचे कर्जावरील व्याज माफ कराव अशा विविध मागण्या यावेळी शरद पवार यांच्याकडे मांडण्यात आल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त कोथरूड भागात रिक्षाचालकांना अन्नधान्य किट तर रुग्णवाहिका चालकांना पी पी ई किट्सचं वाटप करण्यात आलं पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवन इथं महापालिका सफाई कर्मचाऱ्यांना फेस शील्ड प्रदान करण्यात आले महिला सफाई कर्मचाऱ्यांना साड्यांचे वाटप करून त्यांचा कोरोना योद्वे म्हणून गौरव करण्यात आला

तसंच योग प्रशिक्षण घेण्यासाठी बोर्डाच्या वेबसाईटवर संपर्क साधावा असंही आवाहन करण्यात आलं आहे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माताजी निर्मलादेवी प्रणीत सहजयोग ध्यान केंद्र प्रतिष्ठानघ्या वतीनं ऑनलाइन ध्यानाचा कार्यक्रम उद्या सकाळी साडेदहा वाजता यूट्यूब चॅनेलवर लाइव्ह प्रसारित होणार असून युवकांनी त्यात सहभाग घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीन करण्यात आल आहे पुणे शहर आणि परिसरात आज पावसाच्या तुरळक सरी पडल्या